त्यानुसार कालपासून राज्यातलं शैक्षणिक वर्ष सुरू झालं कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण तसंच शहरांपासून दुरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण पद्धतीच्या अवलंबाचे पथदर्शी प्रकल्प तातडीनं राबवण्यास सुरूवात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला निर्णय जाहीर केला

कोरोना विषाण़चे रुग्ण नसलेल्या भागात नववी दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून तिसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून आणि पहिली तसंच द्सरीचे वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनं सुरू करण्याचे आणि अकरावीचे वर्ग पुढील महिन्यात दहावीच्या निकालानंतर सुरु करण्यात यावेत असं शिक्षण विभागानं यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथं विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे शाळांमध्ये स्वच्छता निर्जंतुकीकरण पाण्याची सोय केली जाईल शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा घेतली जाईल गावातली कोविड प्रतिबंध समिती तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करण्याची सूचनाही करण्यात आली आहे शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी द्रदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग प्राधान्यानं करून घेण्याची विनंती केली यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण लगेच बोलून ही माध्यमं देखील उपलब्ध करून घेतली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पहिली दुसरीच्या मुलांना ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही मात्र तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज एक तास आणि पुढच्या वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन डिजिटल शिक्षण देण्याचं नियोजन आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली वर्गात कमी मुलं बसवणं व्हॉटसऍप ग्रप्सवरून शिक्षकांनी मुलांचं शंका समाधान करणं एक दिवसाआड शाळा तसंच सम विषम पर्यायावर देखील बैठकीत विचार करण्यात आला

मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध देशांचे वाणिज्यदूत गुंतवणूकदार उद्योगपती यांचा ऑनलाईन सहभाग असलेल्या द्रकश्राव्य बैठकीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या अमेरिका चीन दक्षिण कोरिया सिंगापूर आदी देशांसह काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना स्थापन करण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबई ठाणे रायगड पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ही गुंतवणूक केली जाणार आहे

या जलदगती चाचणीत केवळ नाकातला स्त्राव घेऊन बाधित रुग्ण शोधता येईल या चाचणीत ज्या रग्णांचे अहवाल नकारात्मक येतील त्याच रुग्णांची फक्त आर टी पी सी आर ही अतिरिक्त चाचणी करण्याची आवश्यकता राहील

सी एम आर नं खंडन केलं आहे संबंधित वृत्तात आय सी

आर च्या अभ्यासाचा हवाला देण्यात आला होता मात्र तो आय सी एम आर चा अधिकृत निष्कर्ष नसल्याचं परिषदेनं ड्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे

यात द्धड चार बजाजनगरमध्ये दोन तर वाळूज सोयगाव पळशी आणि तुर्काबाद खराडीमध्यल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

लातूर जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले यापैकी सहा उदगीरमधले आणि एक रुग्ण लातूर शहरातला आहे

दरम्यान खाडगाव रोड इथल्या बाधित रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला आतापर्यँत जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे चौदा रुग्ण आढळले यात शहरातल्या भाग्यनगर परिसरात दोन रुग्ण आढळले असल्यामुळं या भागाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे

यामध्ये नऊ जण मुखेड इथले तर एक जण नांदेड शहरातल्या बरकतपुरा इथला आहे

दरम्यान कोरोना विषाणू संदर्भात जनतेनं अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच मनात क्ठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी केलं आहे नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे बीड जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले शहरातल्या झमझम कॉलनी आणि मसरत नगर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

यवतमाळ जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा मृत्यू झाला

राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झाली नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे याबाबत विविध समाजिक मध्यमांवर प्रसारित होत असलेले संदेश खोटे असल्यानं त्यावर विश्वास ठेऊ नये असही मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे

औरंगाबाद शहर आणि परिसरात दपारी मुसळधार पाऊस पडला त्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरु होती जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि बदनापूर तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला भोकरदन तालुक्यातल्या नांजा जैनपूर कोठारा तांदुळवाडी सुभानपूर मालखेडा आव्हाणा पेरजापूर सेलू पारध राजूर सिपोरा बाजार जवखेडा हसनाबाद या भागात दीड तास पाऊस झाल्यामुळे शेतांमधून पाणी वाहिलं बदनापूर परिसरातून वाहणाऱ्या द्धना नदीला पूर आला होता तालुक्यातल्या सोमठाणा पीरवाडी डावरगाव भराडखेडा राजेवाडी केळीगव्हाण या भागातही दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे दरम्यान भोकरदन तालुक्यातील मणापुर शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांनी लागवड केलेली बी बियाणे वाहून गेलं आहे या प्रकरणी शासनानं तातडीने लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे परभणी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला यामुळे सखल भागात पाणी साचले तर नाले भरून वाहू लागले आहेत मानवत तालुक्यातल्या माडेवडगाव इथं नाल्याच्या पुरात मुरलीधर शेळके आणि पंकजा शेळके हे दोघे वाहून गेले काल संध्याकाळी ही घटना घडल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या मुखेड हदगाव या तालुक्यात चांगला पाऊस झाला

पाटील यांनी सुजन आनंद शाळेच्या नावाने प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात नवा प्रयोग रुजवला स्वातंत्र्यलढ्यातही पाटील यांचा सहभाग होता दिवंगत लेखक ना सी फडके यांच्या त्या कन्या तर अस्प्रश्यता उद्धाराच्या चळवळीतले आघाडीचे नेते दलितमित्र बाप्साहेब पाटील यांच्या त्या पत्नी होत

सर्जा धाकटी सून या चित्रपटांची पटकथा त्यांनी लिहिली होती त्यांनी लिहिलेले झाकली मूठ सव्वा लाखाची कशासाठी प्रेमासाठी हे चित्रपटही गाजले गर्भ श्रीमंत नाटक तसंच लॉरेंन्स ऑफ अरेबिया आल्फ्रेड हिचकॉक वॉल्ड डिस्नी यांची त्यांनी लिहिलेली चरित्र लोकप्रिय आहेत

नायक यांनी दिग्दर्शीत केलेल्या कळत नकळत या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार राष्ट्रीय पारितोषिकं आणि नऊ राज्य पारितोषिकं मिळाली आहेत त्यांनी अनेक चित्रपट तसंच मालिकांचे दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे गंगाखेड येथील व्यंकटेश विद्यालयाचे संस्थापक जयंत दत्तात्रय राखे यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या पार्थिवावर काल मुंबईतल्या विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि मोजके निकटवर्ती उपस्थीत होते त्यांच्या मृत्यूबाबत कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे सुशांतसिंह यांनी दोन दिवसांपूवी गळफास घेऊन आत्महत्या केली होती

टाळेबंदीमुळे रेल्वे सेवा बंद असल्याकारणाने हे कोष बेंगल्रूला विक्रीसाठी पाठवणे शक्य नव्हते यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची चिन्हे दिसत असताना जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांनी हे कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना मदत केली

त्यांच्यांकड्रन दोन हजार आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना चुकीची वागणूक देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे जिल्ह्यात पोलिस विभाग वगळता सर्वच कार्यालयांचं कामकाज ठप्प झालं होतं

याबाबतचे निवेदन आयुक्त देविदास पवार यांना देण्यात आलं आहे याशिवाय ज्या लोकांनी नळ घेतांना अनामत रक्कम भरलेली आहे त्यांना नवीन जोडणी घेतांना प्न्हा अनामत रक्कम आकारण्यात येऊ नये अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे औरंगाबादच्या एमजीएम अभिमत विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांना अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ पीसने डॉक्टरेट ऑफ गांधीयन फिलॉसॉफी ही मानद पदवी जाहीर केली आहे

राहुल पाटील यांनी म्हटलं आहे सुरूवातीला कोरोना विषाणूचं संकट आणि आता पावसामुळे कापूस खरेदीचा वेग मंदावला आहे त्यामुळे चिंतित झालेल्या शेतकऱ्यांना पाटील यांनी दिलासा दिला आहे

हे शेतकरी बियाणे खरेदी करुन गावी जात होते परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तहसील कार्यालयात काल आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत गुट्टे यांनी तालुक्यातील कोरोना विषाणू आजाराविषयीची सद्यस्थिती आणि राबवत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली यावेळी आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं

बँकांनी कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करता तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

उस्मानाबाद हा अनियमित पावसाचा जिल्हा असल्यामुळे पेरणीसाठी सरी वरंबा पद्धतीनं म्हणजेच बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे

ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते पक्षाची भ्मिका याबाबत कार्यकर्ते सामान्य जनतेचं मत जाणून घेण्यासासह जनतेच्या आपापल्या भागातील समस्यांविषयी आपलं मत नोंदवायचं आहे

औरंगाबादमध्येही हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

एका दुकानदाराला परवाना देण्यासाठी तेराशे रुपयाची मागणी शिंदे यानी केली होती

तक्रारदार आणि त्याच्या भावामधला शेतीसंबंधित वाद मिटवण्यासाठी तक्रारदाराकडं एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी हवालदार पाटील यानं केली होती